उन्हाचा पारा चढलेलाच विदर्भात उष्णतेची तीव्र लाट शक्य पंतप्रधान सोळावी लोकसभा काल बरखास्तकरण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी राष्ट्रपती भवन मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट धेऊन त्यांच्याकडे आपला राजीनामा दिला राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याचा स्वीकार केला असून नवीन सरकार स्थापनेपर्यंत त्यांना आपल्या पदावर राहण्यास सांगितलं आहे तत्पूर्वी नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत सोळावी लोकसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ तीन जून रोजी संपत असून त्यापूर्वी सतराव्या लोकसभेची स्थापना होणं आवश्यक आहे लवकरच निवडणूक आयोग राष्ट्रपतींची भेट घेऊन नवनिर्वाचित सदस्यांची यादी त्यांना सुपूर्द करेल त्यानंतर सतराव्या लोकसभेच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल

त्यामुळे रालोआ पृन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नवनिर्वाघित खासदारांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून औपचारिक निवड होण्याची शक्यता आहे अभिनंदन जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारताच्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे जगभरातल्या सर्वच प्रमुख देशांच्या नेत्यांनी मोदी यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत शेअर लोकसभा निवडणूक निकालांचे सकारात्मक पडसाद काल शेअर बाजारावरही पडले

काँप्रेस एम आय एम आणि अपक्ष उमेदवाराला प्रत्येकी एका जागेवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर समाधान मानावं लागलं आहे

अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून गेल्या निवडणुकीत राज्यातील भाजपाच्या डॉक्टर प्रितम मुंढे डॉक्टर हिना गावित रक्षा खडसे पुनम महाजन राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेच्या भावना गवळी लोकसभेवर निवडुन गेल्या होत्या यंदा यामध्ये भाजपाच्या भारती पवार आणि अपक्ष नवनीत राणा या दोन नव्या चेहऱ्यांची भर पडली आहे यदाच्या निवडणुकीत महीलांचा केवळ टक्काच वाढला नाही तर अनेक ठिकाणी महीलांनी अटीतटीची लढत देत आपलं अस्तित्व अधोरेखीत केलं यामध्ये चारुलता टोकस अर्मिला मार्तोंडकर कांचन कुल प्रया दत्त आणि अंजली यांचा उल्लेख करावा लागेल निवडुन आलेल्या सर्व जणी उच्चशित्रित असुन येत्या पाच वर्षात स्त्री सवलीकरणासाठी आणि महीलांच्या प्रशानांना वाचा फोडण्यासाठी कटीबद्ध असतील अशी आशा स्त्री वर्गातुन व्यक्त होत आहे

बापट पूणे लोकसभा मतदार संघातून जवळ जवळ सव्वा तीन लाखांच्या मताधिक्क्यानं निवडून आलेले भाजपाचे गिरीष बापट यांनी काल पत्रकार परिषद घेत जनतेचे आभार मानले पूणेकरांनी दाखवलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही

यावेळी बोलताना बापट म्हणाले

हा आमच्यावर टाकलेला विधास आहे या विधासाला यत्किंचीतही तडा आम्ही जाऊ देणार नाही योग्य पद्धतीने पुण्याच नियोजन करू नियोजनाप्रमाणे अमल बजावणी करू एक विकासाचा कार्यक्रम काही दिवसानंतर ठरवू पुढच्या पाच वर्षामध्ये या पुण्याचा चेहरा मोहरा बदलून सामान्य नागरिकाच्या जीवनाशी निगडीत सर्व प्रश्न सोडवण्याच वचन आंम्ही जनतेला दिल लातर् देशभरात भाजपाला मिळालेलं यश हे भाजपाचा शहरी चेहरा बदलणारं आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या पक्षाचं यश आहे असं मत राज्य कृषीमृल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केलं लातूर जिल्ह्यात औसा इथं ते काल पत्रकारांशी बोलत होते शेतीच उत्पन्न वाढवण्यासाठी गेल्या पाच वर्षात राबवलेल्या योजना खरीप विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण आणि गरजू शेतकऱ्यांचं कर्ज माफ झाल्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचा दावा त्यांनी केला दष्काळ राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपययोजनांबद्दलचं प्रतिज्ञापत्र काल राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं या संदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान माहिती देण्याचे आदेश न्यायालयानं सरकारला दिले होते राज्यातल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली असून दृष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत असं शासनाच्या मदत आणि पुनर्वसन खात्याकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे

आग आणि ध्रापासून वाचवण्यासाठी मुलांनी इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला या घटनेच्या चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी दिले आहेत आग दक्षिण मुंबईतल्या एका पाच मजली इमारतीला काल लागलेल्या आगीत दोन ज्येष्ठ महिला मृत्युमुखी पडल्या

अकलुजचा निहाल बागवान आणि मुंबईची अंजली कुलकर्णी अशी या गिर्यारोहकांची नावे आहेत गुरुवारी रात्री यांचा मृत्यु झाला एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची गर्दी झाली त्यामुळे प्राणवायू कमी पडल्याने हा मृत्यु झाला

बडन मत्य पूणे जिल्ह्यात जुन्नरजवळ माणिकडोह धरणामध्ये बुडून काल तिघांचा मृत्यू झाला मासेमारीसाठी धरण क्षेत्रात जात असताना होडी उलटल्याने हे तिघे मृत्युमुखी पडले औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात खूलताबाद इथल्या तलावात पोहतांना काल दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला विलास किर्तीकर आणि अजिम शेख असं या दोघांचं नाव असून ते खुलताबाद इथले रहिवासी आहेत

पूर्णपणे भारतीय बनावटीचा हा बॅम्ब पाचशे किलो वर्गातला असून ह्या बॉम्बम्रळे हवाई हल्ल्यांची ताकद वाढली आहे दोनच दिवसांपूर्वी भारतीय हवाई दलानं अंदमान निकोबार बेटांत ब्राह्मोस या सुखोई विमानातून डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती ध्वनीच्या तिप्पट वेगानं प्रवास करणारं हे क्षेपणास्त्र तीनशे किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतं वद्रा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रॉबर्ट वड्रा यांचा अटकपूर्व जामीन रद्द करावा असा अर्ज सक्तवसूली संचालनालयानं काल दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केला वड्रा चौकशीत सहकार्य करत नाहीत आणि ते पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करतील असा आरोप संचालनालयानं केलेल्या अर्जात करण्यात आला आहे दहशतवादी जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी रात्री सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत झाकीर मुसा हा दहशतवादी ठार झाला अल् कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका गटाचा तो म्होरक्या होता खलिस्तान कट तपास संस्था शीख दहशतवादाघं पुनरुज्जीवन करून खलिस्तानच्या निर्मितीचा कट रचल्याघ्या खटल्यासंबंधात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए नं काल मुंबईत आरोपपत्र दाखल केलं या संदर्भात एनआयए नं गेल्या डिसेंबर मध्ये पुण्यातून एका व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर हा कट उघडकीस आला काही जणांना या संदर्भात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रं आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं आहे

मेरी कॉम शिव थापा एल सरिता देवी आणि नमन तंवर यांनी सुवर्ण पदकं पटकावली आहेत हवामान राज्यातला कडक उन्हाळा आणि विदर्भातली उष्णतेची लाट कायम आहे

आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार